सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस

कौल यांच्या पिठानं हे निर्देश दिले मुंबई पुणे द्रतगती मार्गावर बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला ही दुर्घटना घडली प्ण्याहन मुंबईच्या दिशेने सिमेंट बाती घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचं बोगदा ओलांडताच वळणावर गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला त्याच वेळी पुण्याच्या दिशेनं जाणान्या तीन कार या ट्रक खाली चिरडल्या गेल्या त्यात चार जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे अरूणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या देशमुखवाडी धिल्या राजेंद्र जगदाळे या जवानाला वीरमरण आलं

दोन जानेवारीला ही घटना घडली त्यांचा पार्थिव देह आज देशमुखवाडीत येणार असल्याची माहिती त्यांच्या कुट्रंबियांकडून मिळाली आहे जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती

केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला

कोल्हापूर जिल्हा परिषदेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे जागतिक मराठी अकादमीच्यावतीनं आयोजित शोध मराठी मनाचा हे सोळावं जागतिक मराठी सम्मेलन आजपासून नागपूरात सुरु होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या सम्मेलनाचं उद्घाटन होणार आहे अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक आणि लेखक डॉ श्रीनिवास ठाणेदार हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत तर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध मान्यवरांच्या मुलाखती परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे जालना शहरात ब्रोकिंग ट्रेडिंग सेंटरच्या नावाखाली अवध्रीत्या सुरू असलेल्या आठ ऑनलात्ति मटका सेंटरवर गुन्हे शाखेच्या दहा पथकानं काल एकाच वेळी छापा टाकला

दक्षिण भारतातल्या सुप्रसिद्ध माळेगावच्या खंडोबायात्रेला आजपासून प्रारंभ झाला

या यात्रेत परराज्यातून अश्व गर्भ खेचर ऊंट गायी म्हशी बल्तिआणि इतर पश् पक्षी यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते रायगड जिल्हयातल्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मुरूड जंजिरा क्वें मेडिकल हेल्थ केअर ट्रिझम प्रकल्प उभा रहात आहे दोन जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सामंजस्य करारावर महिंद्रा उद्योगसमुहाबरोबर स्वाक्षऱ्या केल्या या महत्वाकांक्षी आणि पथदर्शी प्रकल्पामुळे जिल्हयातले पर्यटन तर वाढणार आहेच त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध होणार असल्यानं रायगड जिल्हयात या प्रकल्पाचं स्वागत होत आहे हा प्रकल्प पर्यावरण पर्यटन या संकल्पनेवर विकसित केला जाणार आहे यातून सहा हजार स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे वाशिम जिल्ह्यातले सहकार क्षेत्रातले जूने जाणते नेते तथा काँप्रेसचे जेष्ठ नेते नारायणराव गोटे यांच आज सकाळी तोंडगाव क्षे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

त्यांनी चार वेळा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचं अध्यक्षपद भूषवलं नारायण गोटे सुरुवातीपासून काँप्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले न्यायी आणि मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी तोंडगाव इथं अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत